ते काल विधान परिषदेत बोलत होते

दरम्यान मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे या सर्व याचिका आणि त्यानंतर दाखल झालेल्या हस्तक्षेप अर्जांवर गेल्या सहा फेब्रुवारीपासून न्यायालयानं एकत्रित सुनावणी घेतली आहे

राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातल्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल आंदोलन केलं

याम्र्ळे प्रवेशाची ही पद्धत बदलावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आमदार सतीश चव्हाण डॉ जयप्रकाश मुंदडा आणि डी

सावंत या आंदोलनात सहभागी झाले होते

नांदेड जिल्ह्यासह राज्यातल्या काही शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अमर राजूरकर यांनी मांडली होती त्याला उत्तर देताना देशमुख बोलत होते आतापर्यंत राज्यस्तरीय प्रकल्प समितीनं मंजूर केलेल्या शेतकऱ्यांनाच ऊस तोडणी यंत्राचं अनुदान दिलेलं आहे ऊर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत समितीच्या चार जुलै रोजी होणाऱ्या सभेत चर्चा होणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं

काल याबाबतचा शासनादेश जारी करण्यात आला ही समिती याबाबतीत सखोल चौकशी करून येत्या दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे

पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली यासंदर्भातला प्रश्न सदस्य बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व केंद्रांवरून प्रसारीत होणाऱ्या या कार्यक्रमास यापूर्वी जनतेनं मोठा प्रतिसाद दिला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजना तयार केली या योजनेचा शुभारंभ ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली जेट एअखेज कंपनीची विमानसेवा बंद झाल्यानं औरंगाबादच्या पर्यटन उद्योग आणि हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला असल्याचं ते म्हणाले दरम्यान जलील यांनी मंगळवारी नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग प्री यांची भेट घेऊन औरंगाबाद विमानतळाचा समावेश उडान योजनेत करावा अशी मागणी केली

आपण स्वतंत्र नेता असून कोणत्याही पक्षाच्या नेत्याची भेट घेण्यास मुक्त आहोत असंही त्यांनी नमूद केलं सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसनं त्यांना काढून टाकलं होतं

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी याबाबतचे आदेश जारी केले

याबाबतीत पर्यायी यंत्रणेकडे दाद मागावी असे निर्देश खंडपीठानं दिले होते यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली

याशिवाय अवैध नळांतून पाणी घेणाऱ्या तीनशे ठिकाणांचे पाणी बंद करण्यात आले यामध्ये हॉटेल्स द्रकानं मंगल कार्यालयं लॉज आणि वॉशिंग सेंटर्सचा समावेश आहे काल दिवसभर मनपाच्या दोन पथकांनी शहरभरात ही कारवाई केली या बेकायदा नळ जोडणीधारकांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार असल्याचं पालिकेच्यावतीनं सांगण्यात आलं

महापोर्टल आॅनलाईन परीक्षा पध्दती रद्द करून जिल्हा निवड समितीकडून ऑफलाईन पध्दतीनं परीक्षा घेण्यात यावी पोलिस उपनिरिक्षक परिक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी पोलिस भरतीचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावं आदी मागण्यांचं निवेदन विद्यार्थी कृती समितीतर्फे विभागीय आय्क्तांना सादर करण्यात आलं

लातूर तसंच औरंगाबाद शहरातल्या सिडको परीसरातल्या विभागीय कार्यालयासमोरही ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्लॉईज फेडरेशननं निदर्शनं केली

जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते